या दोन्ही पक्षांत जागावाटपासंबंधी काल झालेल्या चर्चेनंतर आज कॉंप्रेसच्या एका नेत्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली

काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता असून काही जागा विवर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आघाडीमध्ये येण्यासाठी बह्जन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचंही काँग्रेसनं म्हटल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हटलं आहे वंचित विकास आघाडीनं लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या डिछुक उमेदवारांच्या मुलाखती काल घेतल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीचे नेते अँड अण्णाराव पाटील यांनी ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव अशी आमची मागणी असून त्यासाठी आमचा लढाही सुरु आहे मात्र सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाहीत असा आरोप केला गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या आरमोरी गडचिरोली तसंच ब्रम्हपुरी या तीन विधानसभा जागांवर शिवसेनेचा दावा कायम असून तशी मागणी शिवसेना पक्ष नेतृत्वाकडे केल्याची माहिती शिवसेनेचे गडघिरोली जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी काल कुरखेडा श्रिं आयोजित पत्रकारपरिषदेत दिली तत्पूर्वी स्थानिक सिंधी भवन ॐ आयोजित शिवसेना कार्यकर्त्याच्या मेळाव्यात तालुक्यातल्या पाचशेहून अधिक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुंबईतल्या मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचं भूमीपूजन आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि त्रिर मान्यवर उपस्थित होते यानंतर विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नव्या प्रस्तावित आमदार निवासातल्या सोयी सुविधांची माहिती दिली

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नवी वस्तू सुंदर होण्याबरोबर दीर्घकाळ टिकेल अशी उभारावी असं मत व्यक्त केलं तर विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि उपसभापती डॉ निमल गो हे यांनी आमदार निवासाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला दिल्लीच्या एनबीसीसी अर्थात राष्ट्रीय िरत निर्माण महामंडळाच्यावतीनं िवारतीची पुनर्बांधणी होणार असून विख्यात वास्तू रचनाकार शशी प्रभू यांनी िवारतीचा आराखडा तयार केला आहे काश्मिर प्रकरणी त्रिपक्षीय मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ते शिमला कराराच्या विरोधात आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ओसाका िं झालेल्या चर्चेदरम्यान काश्मिर समस्येचा उल्लेख केला नव्हता असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी यापूर्वीच सभागृहात स्पष्ट केलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी शून्य प्रहरात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कश्मीर प्रकरणी त्रिपक्षीय मध्यस्थी मान्य करणं ही राष्ट्रीय अभिमाना विरोधी घटना ठरेल असं ते म्हणाले संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनापूर्वी काँप्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला त्याआधी प्रधानमंत्र्यांनी सभागृहात उत्तर द्यावं या मागणीवरुन विरोधकांनी गदारोळ केला

माहिती अधिकार कायदा कमजोर करण्याचा आणि जनतेच्या हातातला अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न हा लोकशाहीकरता धोकादायक असल्याचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे ते काल राळेगणसिद्धी ि ं वार्ताहरांशी बोलत होते

आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे